ठळक बातम्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची मुंख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

निर्णय महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती स्थापण्यात येणार

ठाकरे बैठक कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे आपण सगळे एकजूटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल सांगितले वृत्तपत्रांचे संपादक मालक वितरक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत ते काल बोलत होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेवून त्याबाबतच्या सुचना स्वीकारल्या जनतेचे हित पाहूनच सरकारनं भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पहावा आणि वस्तूस्थिती मांडावी असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रधान आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास आदी उपस्थित होते

देशातील दहा जिल्हे या दृष्टीनं संवेदनशील असून त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे पुण्यासह मुंबई नागपूर ठाणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर नांदेड या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बंगळूरू आणि दिल्ली यांचा या दहा जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे

शालेय शिक्षण विभाग निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला असल्याचं काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या

मधल्या काळात आपण ऑनलाईन ऑफलाईन यू ट्यूब गुगल यांच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवलं

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु केल्या काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या तर काही ठिकाणी शाळा सुरु होऊ शकल्या नाही

केंद्रीय आरोग्य सचिवांशी त्यासंदर्भात चर्चा झाली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं राव म्हणाले

भारत आणि चीनमधील कर्मचाऱ्यांना या व्हिसाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो

पाटील यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल वर्षा निवासस्थानी भेट घेतली महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाल्याची माहिती पाटील यांनी बैठकींनंतर पत्रकारांशी बोलताना दिली मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली झाली असून किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ कॉंप्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी या बैठकीला उपस्थित होते

डॉक्टरांच्या पथकानं पवार यांच्या प्रकृतीची तपासणी केली असुन ती आता स्थिर आहे त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे

वाझे याची कोठडी संपल्यामुळे काल एन आय ए च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते अधिक तपासासाठी वाझेच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली

दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असून त्या प्रकरणातही वाझेची चौकशी सुरू आहे सोलापर कांदा सोलाप्रात टाळेबंदी होण्याची अफवा पसरल्याचा परिणाम सोलाप्रातील कांदा लिलावावर झाला

त्यामुळे सोलापूरात कांद्याचे दर गडगडले

तोरणवाडा महोदरी मेडसिंगा ढ्रमा मालगणी सावरगाव डुकरे भोगावती शेलुद वळती हातणी हे नवीन रस्ते असून त्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्यानं लवकरच रस्ते कामास सुरुवात होणार आहे

पुढील टप्प्यांतील या जलवाहिनी प्रकल्पासाठी निधीची नितांत गरज आहे हा निधी त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन स्मार्ट सिटी आणि एनटीपीसी यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी असं पत्र आमदार विजयक्मार देशम्ख यांनी महापालिका आय्क्त पी शिवशंकर यांना दिलं आहे पाणी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा देवसाने प्रकल्पाचं काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून यंदा येवला चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे तसंच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचं नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं या प्रकल्पाच्या कामांची पाहणी भुजबळ यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समवेत केल्यानंतर ते बोलत होते डु परिषद जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथल्या महाविद्यालयात भारतीय विज्ञान कॉप्रेस संघटनेच्या सहकार्याने महिला सक्षमीकरणासह विज्ञान तंत्रज्ञानातील शाश्वत विकास या विषयावर काल एका राष्ट्रीय ई परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं

पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झालं यावेळी पाटील यांनी महिलांचे संशोधनातील योगदान याविषयी तर डॉ बिना सेठी यांनी आजच्या विज्ञान युगात महिला सबलीकरणाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले

सागरी सुरक्षा रायगड जिल्हयाच्या सागरी सुरक्षेसाठी शुक्रवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आणि अचूक ही दोन मोठी सुसज्ज जहाजं तैनात करण्यात आली आहेत या जहाजांमुळं अतिजलद टेहळणी करणं शक्य होणार आहे संशयास्पद हालचालींबरोबरच समुद्रात स्थानिक मासेमार संकटात सापडल्यावर या महाकाय जहाजांचं सहकार्य त्यांना मिळणार आहे अंमली पदार्थांची तस्करी रोखणं दहशतवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे तसंच समुद्रात उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांपासून बचावसाठी त्यांचा उपयोग होणार आहे

निधन नांदेड जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा माजी पाटबंधारे राज्यमंत्री गंगाधरराव कुंट्रकर यांच काल अल्पशा आजाराने निधन झाले

गॅस मृत्यू नाशिक शहरातील वडाळा नाका परीसरात घरग्रती गॅस सिलींडरचा स्फोट होऊन झालेल्या दूर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीररीत्या भाजले आहेत शनिवारी रात्री अकरा वाजता ही दूर्घटना घडली होती

मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात कमाल तापमानात फार मोठा बदल नाही

नमस्कार